लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्याचं मतदान आज सकाळपासून सुरु आहे राष्टपति रामनाथ कोविंद यांनी राष्टपति भवन परिसरातल्या डॉ राजेंद्र प्रसाद सर्वोदय विद्यालयातल्या मतदान केंद्रावर रांगेत उभं राहून मतदान केलं यावेळी त्यांच्या पत्नी सविता कोविंद त्यांच्या सोबत होत्या त्याशिवाय आज सकाळी माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महासचिव प्रियंका गांधी केंद्रीय मंत्री डॉ हर्षवर्धन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया भाजप उमेदवार गौतम गंभीर कांग्रेस उमेदवार शीला दीक्षित आणि अजय माकन विराट कोहली यांनीही दिल्लीत मतदान केलं

पाच वर्षाच्या काळात आपण सरकारच्या कार्यसंस्कृतीला बदलून टाकलं आहे असे उद्गार भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढलं आहे

भारताला एक मजब्रत राष्ट बनवण्याचं आपलं स्वप्न असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं

इस्रोचे अध्यक्ष डॉ

शिवन यांच्या हस्ते आज बंगळ्रु इथं या उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे विद्यार्थ्यांमधे अंतराळ संशोधनाविषयी जागृती व्हावी या उद्देशानं या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे

यावेळी विद्यार्थ्यांना प्रक्षेपण स्थळ आणि प्रक्षेपण वाहन ही पाहायला मिळणार आहे हा उपक्रम विद्यार्थांना पर्यावरण विज्ञान नवीकरणीय ऊर्जा खगोल विज्ञान रॉकेट इंजिनियरिंग आणि अंतरिक्ष अणुप्रयोगांसारख्या विज्ञानाच्या विविध विषयांची माहिती दिली जाणार आहे

यात अनेक अडचणी आणि संकटं येत असली तरी त्यावर मात करून गावात दारूबंदी करण्यासाठी गावकऱ्यांच्या इच्छाशक्तीची गरज आहे असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ अभय बंग यांनी व्यक्त केलं आहे गडचिरोलीतल्या देसाईगंज इथल्या मुक्तिपथ तालुका कार्यालयाद्वारे आयोजित व्यसनमुक्ती संमेलनात ते बोलत होते